मात्र राजकीय लाभासाठी केलेल्या अशा नियुक्त्या नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे

त्यांच्या या समावेशाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं मंत्री पदावर असताना हे तिघेही कोणत्याही सभागृहाचे सदस्य होण्याची शक्यता नसल्यामुळे त्यांना मंत्रिपदावरून द्र करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान अशा पद्धतीनं मंत्रिमंडळात घेणं नैतिकदृष्ट्या योग्य नसलं तरी न्यायालय त्यांना अपात्र ठरवू शकत नाही असं न्यायालयानं नमूद केलं आहे

ते काल अकोले इथं महाजनादेश यात्रेदरम्यान जाहीर सभेत बोलत होते या यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला कालपासून प्रारंभ झाला अकोले संगमनेर राहुरी मार्गे ही यात्रा काल सायंकाळी अहमदनगर शहरात दाखल झाली महाजनादेश यात्रेचं शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं

मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून जाधव यांचं पक्षात स्वागत केलं यावेळी पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याचं सांगितलं भाजपनं शिवसेनेला देऊ केलेल्या जागांसंदर्भात पक्षातल्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं ठाकरे म्हणाले माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांनीही काल शिवसेनेत प्रवेश केला

उदयनराजे यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनुसरुन आणि मानवतेच्या द्रष्टीकोनातून विचार करुन हा निर्णय घेतल्याचं रावते यांनी सांगितलं

महाराष्ट्र राज्य पुतळा पावित्यभंग प्रतिबंध अधिनियमान्वये आमदार कुचे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंबड इथं पाचोड चौकात काल पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ प्रतळा विनापरवानगी बसवण्यात आला त्यानंतर ही कारवाई करण्यात आली दरम्यान अंबड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा प्तळा बसवण्यात यावा असा ठराव मंजूर करण्यात आला होता असं आमदार कुचे यांनी सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

ते काल औरंगाबाद इथं अन्न आणि औषध प्रशासन संकुलाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे उद्योग राज्यमंत्री अतुल सावे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते औरंगाबाद परिसरात औषध निर्मिती कंपन्यांसह मोठे उद्योग यावेत यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही राज्यमंत्री सावे यांनी दिली

झरी इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन तसंच तीन कोटी रुपयांच्या कामांचं लोकार्पण काल पाटील यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते ऊस लागवडीसाठी या भागात उपलब्ध सुपीक जमीन आणि लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याची उपलब्धता यामुळे हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं

विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ भूषण पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या नाट्यग्रहात आज सकाळी दहा वाजता विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांना ही माहिती दिली यावर्षीपासून क्यू आर कोड असलेल्या पदव्याचं वितरण करण्यात येणार असल्याचं कुलगुरुंनी सांगितलं

सध्या धरणात नऊ हजार सातशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे आवक वाढल्यास कुठल्याही क्षणी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येऊ शकते त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना आणि यंत्रणेला सर्तकतेचा इशारा देण्यात आला असल्याचं जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितलं

सिमेंट धान्य तसंच खतांची वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना याचा लाभ होणार आहे